राजीनामा दिल्यानंतर या सर्वांनी राज्यपाल वजूभाई वाला यांचीही भेट घेतली राजीनाम्याम्ळं तेरा महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या म्ख्यमंत्री एच

क्मारस्वामी यांच्या सरकारच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे

दरम्यान या राजीनाम्याशी भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी एस येडियुरप्पा यांनी म्हटल आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधून भाजपच्या देशव्यापी सदस्य नोंदणी मोहिमेचा काल शुभारंभ केला यावेळी त्यांनी दीनदयाल उपाध्याय व्यापार सुविधा केंद्रामध्ये आयोजित समारंभात पाच हजार सदस्यांना संबोधित केलं त्यांनी सर्व सदस्यांना या नव्या मोहिमेच्या सफलतेसाठी श्भेच्छा दिल्या राज्यात प्रदेशाध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते पुण्यात पक्षाच्या सदस्य नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण स्वत दिसतोय फरक शिवशाही परत हे ब्रीदवाक्य घेऊन राज्याचा दौरा करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीनं पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावं असंही ते म्हणाले खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकरी तयारी करत आहेत बी बियाणं खतांच्या खरेदीसाठी पैशांची गरज असल्यानं ते बँकांचे उंबरठे झिजवत आहेत पण बँकांकडून आवश्यता नसताना आठ ते दहा बँकांकडून नाहरकत प्रणापत्र आणायला सांगितलं जात असल्याची चव्हाण यांनी टीका केली

त्यानुसार जागा वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित केलं जाईल असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल गडचिरोली इथं वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं अॅडव्होकेट आंबेडकर यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यावर पक्षानं टाकली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं वंचित बहुजन आघाडी सोबत आली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन पक्षाचे विविध गट आणि शेतकरी कामगार पक्षाशी आघाडी करुन भाजप सेना युतीशी टक्कर दिली जाईल असंही वडेट्टीवारांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केलं

नांदेड जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत आज कदम यांनी आपल्या अधिकारातून हा निधी मंजूर करत असल्याचं सांगितलं

फेब्रवारी मार्चमध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत या केंद्रावर बीजगणित या विषयात साम्हिक काँपी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता

सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्यानं विद्यापीठातल्या दहा हेक्टर परिसरामध्ये जैवविविधता उद्यान निर्मितीच्या कामाचंही उद्घाटन यावेळी झालं बीड जिल्ह्यातल्या वृक्ष प्रेमी स्वयंसेवी संस्थाही वृक्ष लागवड योजनेत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत त्यांना वृक्ष लागवडीसाठी तीन लाख रोप मोफत उपलब्ध करून देण्यात येतील असं जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांनी सांगितलं

नगर पालिका कर्मचाऱ्यास घरी बोलावून मारहाण केल्या प्रकरणी जिंतूरचे आमदार विजय भांबळे यांच्याविरूद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे एका शाळेच्या घरपट्टी आणि नळपट्टी वसुलीच्या कारणावरुन आमदार भांबळे यांनी मारहाण केल्याची तक्रार संबंधित कर्मचाऱ्यांनी दिली आहे

भारतानं हे आव्हानं तीन गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केलं सलामीवीर रोहीत शर्मा आणि के

राहूल या दोघांनीही या सामन्यात शतक झळकावली

भारताचा यानंतरचा उपांत्यफेरीचा सामना न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे

जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्यासह स्वयंसेवी संस्था तसंच शासकीय कर्मचारी अधिकारी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला

शहर पोलीस ठाण्यात खेकडे सोडून आंदोलन करण्यात आले

या संदर्भात नळदूर्ग पोलिस ठाण्यात टेंपो चालकासह दोन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या पावसामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे मात्र जिल्ह्यात मोठ्या पावसाची अजुनही प्रतिक्षा असून बहुतांश ठिकाणी पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

नेहा गणेश जाधव असं मृत मुलीचं नाव असून तिचे वडील आणि आई या अपघातात जखमी झाले आहेत

जिल्ह्यात सर्वाधिक एक लाख पन्नास हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली आहे तर उर्वरित क्षेत्रावर सोयाबीन बाजरी तूर मूग उडीद पेरणी करण्यात आली आहे